जपान दक्षिण कोरिया आणि आसियन देशांशी एफटीए अर्थात मुक्त व्यापार करारांचा आढावा घेतला जात आहे असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय हा राष्ट्रहित लक्षात घेतल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी तसंच मध्यम आणि लघु उद्योगांचं हित लक्षात घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं भारतानं सदस्य राष्ट्रांसमोर आपल्या मुख्य मागण्या ठामपणे मांडल्या अणि देशहिताशी तडजोड केली जाणार नाही असं स्पष्ट केल्याचंही गोयल म्हणाले संतुलीत व्यापारी तूट भारतीय उत्पादनं आणि सेवा यासाठी बाजारपेठांची चांगली उपलब्धता आणि अनुचित व्यापारी नियमांपासून देशी उद्योगांना संरक्षण या भारताच्या मुख्य मागण्या होत्या क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागिदारीच्या सात वर्ष चाललेल्या विचार विनिमयादरम्यान भारत आपल्या भूमिकेवर ठाम राहिला आहे विर देशांच्या उत्पादनांची क्षेपणभूमी म्हणून भारत आपल्या बाजारपेठांचा वापर होऊ देणार नाही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग शेतकरी आणि दुग्धव्यवसायाच्या अडचणी दूर केल्या जातील आणि देशी उद्योगांना प्राधान्य देऊन आर्थिक हित जपलं जाईल असंही गोयल म्हणाले या भागिदारी संदर्भातली चर्चा युपीए सरकारच्या कार्यकाळात सुरु झाली आणि त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे तसंच नुकसानकारक ठरले आहेत असं पियुष गोयल म्हणाले

घाईघाईत कोणताही व्यापारी करार केला जाणार नाही असं आश्वासन पियुष गोयल यांनी दिलं ब श्रेणीच्या मळीपासून अतिरिक्त ओनॉल बनवण्याकरता स्वतंत्रपणे पर्यावरण मंजुरी घेण्याची गरज नसल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकरी आणि साखर उद्योगांना फायदा होणार आहे यामुळे प्रदूषणही वाढणार नसल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरुन दिली आहे विविध साखर कारखाने बेनॉल निर्मिती करतील असं जावडेकर यांनी म्हटलं आहे देशातल्या उत्तरेकडील भागात प्रदुषणाच्या स्थितीवर केंद्र सरकारचं लक्ष असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल उच्चस्तरीय बैठक्त या स्थितीचा आढावा घेतला तसंच पश्विम भागातल्या सागरी वादळाच्या स्थितीबाबतही चर्चा केली मंत्रिमंडळ सचिव राजीव गऊबा यांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातल्या वायू प्रदूषण नियंत्रण उपाय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला पंजाब हरयाणामधे पराली जाळण्याचे प्रकार सुरु असून यावर अधिक लक्ष देण्याची गरज असून या दोन्ही राज्यांना आपापल्या क्षेत्रात पथक तैनात करुन पराली जाळणा यांविरोधात योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे दरम्यान उच्च न्यायालयानं पंजाब दिल्ली हरयाणा आणि उत्तरप्रदेशाच्या मुख्य सचिवांना आवाहन केलं आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रदुषणाची स्थिती गंभीर होत असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे ड्रोनच्या सहाय्यानं ज्या ठिकाणी पराली जाळल्या जातात ती ठिकाणं शोधून काढण्याचा उपाय राष्ट्रीय हरित लवादानं सूचवला आहे तर वायू प्रदूषण रोखण्याकरता बायोपार्क बनवण्याची गरज असल्याचं कृषी संशोधक डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांनी सुचवलं आहे दरम्यान राजधानी दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेत आज सकाळी सुधारणा दिसून आली

उत्तर प्रदेशातही वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणा या घटकांविरोधात कडक पावलं उचलली आहेत सर्वाधिक प्रदुषित शहर म्हणून कानपूर प्रथम क्रमांकावर तर लखनो दुस या क्रमांकावर आहे

अफगाणिस्तान बांगलादेश भूतान भारत मालदीव नेपाळ पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश या परिषदेचे सदस्य देश आहेत तेर देशांमधून कांद्याचा लवकर आणि सुरळीत पुरवठा व्हावा तसंच आयात प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी केंद्र सरकार आवश्यक सुविधा पुरवणार आहे अफगाणिस्तान श्रिप्त तुर्कस्तान आणि श्रिणमधून भारताला कांद्याचा पुरवठा व्हावा यासाठी तिथल्या भारतीय राजनैतिक अधिका यांना सूचना दिल्या जातील कांद्याचे दर आणि उपलब्धता यांचा आढावा घेण्यासाठी झालेल्या आंतरमंत्रालयीन समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला

मुख्यतः पाऊस आणि दोन वेळा आलेल्या चक्रीवादळामुळे कांद्याचा पुरवठा विस्कळीत झाला असून येत्या काही दिवसात त्यात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे अशी माहिती या बैठकीत देण्यात आली जम्मू कश्मीर आणि लद्दाखच्या पर्वतीय आणि मैदानी भागात येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे जोजिला खिंड श्रीनगर जम्मू लेह मनाली राजमार्ग आणि मुगल रोड क्षे तापमानात घट होऊन जोरदार बर्फवृष्टी होऊन रस्ते मार्गाची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग या विशेष सत्रात सहभागी होतील असं विधानसभेचे अध्यक्ष राणा के पी सिंग यांनी सांगितलं या ऐतिहासिक दिनानिमित्त आयोजित विशेष सत्रात त्रिर महत्त्वाच्या आणि खास व्यक्तींना निमंत्रित करण्यात आलं आहे गुरुनानक देवजी यांच्या तत्वज्ञानाविषयी उपराष्ट्रपती आणि निर महत्त्वाच्या व्यक्ती सभागृहाला संबोधित करतील